असं या अहवालात म्हटलं आहे पुणे माणगावला जोडणा या ताम्हाणी घाटात आज झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत चालकाला डुलकी लागल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार झाडावर जाऊन आदळली

मंकी हील ते कर्जत दरम्यानच्या रेल्वेरुळाचं तांत्रिक दुरूस्तीचं काम पूर्ण झालं असून पुणे पनवेल पुणे या रेल्वेगाडीची सेवा उद्यापासून पूर्ववत सुरु होत आहे तसंच भूसावळ पुणे या गाडीचा बदललेला मार्गही आधीप्रमाणेच पनवेल कल्याण नाशिकरोड मार्गे भूसावळ असा राहील असं रेल्वे प्रशासनानं पत्रकाद्वारे कळवलं आहे

डाक अदालतमध्ये आपल्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत चार मार्च आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन टपाल विभागानं केलं आहे

उपांत्यफेरीचे सामने उद्या खेळले जाणार आहेत

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत

नमस्कार